यामुळे बाधितांची संख्या एक हजार तीनशे साठ इतकी झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे

हा कर्मचारी मुंबईहून परत येताना लातूर इथल्या सहकाऱ्याच्या संपर्कात आला होता या सहकाऱ्याचा कोरोना विषाणू अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर या पोलिस कर्मचारी स्वत शेतातच विलगीकरणात राहिला होता दरम्यान आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच त्याला जिल्ह्यातल्या कोवीड सुश्रुषा केंद्रात दाखल करण्यात आलं असून त्याच्या संपर्कातल्या सहा जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

हे रुग्ण खानापूर शिराळा कडेगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यातील असून जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ब्याण्णव झाली आहे

यात शिरपूर तालुक्यातले दोन तर धुळे शहरातल्या एका रुग्णाचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ठाकरेंच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना महाराष्ट्र सरकारनं प्रवाशांची यादी आणि हव्या असलेल्या गाड्यांची यादी द्यावी असं गोयल यांनी द्वीटरवरून सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या मागणीनुसार रेल्वेने काल एकशे पंचेचाळीस गाड्यांची सोय केली होती परंतु प्रवासी नसल्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त तेरा गाड्या सोडण्यात आल्या दरम्यान या गोंधळातच मुंबईत रात्री उशिरा स्थलांतरित मज्रांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी केली हजारो कामगार कुटुंबांसह जमा झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती

तर इंजिन उपलब्ध नसल्याने प्रवासी भरलेल्या काही गाड्या तीन तासापेक्षा अधिक वेळ स्थानकावर थांबून राहिल्या होत्या अस आमच्या वातोहरान कळवलं आहे

स्वस्त खराब प्रतीचं धान्य वितरित होत असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर पासवान यांनी हे निर्देश दिले केंद्र सरकारकडून राज्यांना पाठवल्या जाणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेशी काहीही तडजोड केली जात नसल्याचं पासवान यांनी सांगितलं बूलडाणा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात एक महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला खामगाव तालुक्यात उमरा फाट्यानजीक दचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात मृत महिलेचा पती जखमी झाला आहे